जागतिक अर्थव्यवस्थेत जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या भूमिकेची जेटली यांनी यावेळी प्रशंसा केली राष्ट्रीय सीमा ओलांडून व्यापार करणं ही काळाची गरज असून मुक्त व्यापारातले अडथळे दूर करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

या द्र्घटनेतल्या मृतांना आज सकाळी भोपाळ इथं आयोजित प्रार्थना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काल मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना या दुर्घटनेमुळे संपूर्ण जगाचं पर्यावरण आणि औद्योगिक सुरक्षेकडे लक्ष केंद्रीत झाल्याचं नमूद केलं

दिव्यांगांच्या हिताचं रक्षण करणं आणि समाजातल्या प्रत्येक वर्गातल्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी जागरुकता निर्माण करणं हा या दिनाचा उद्देश आहे दिव्यांगांना सशक्त बनवण्याबरोबरच त्यांना बरोबरीचा अधिकार सुनिश्चित करणं ही यंदाच्या दिव्यांग दिनाची संकल्पना आहे

या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली मात्र चकमक सुरू झाल्यावर दहशतवादी पळून गेल्याचं वृत्त आहे

सध्याच्या क्लीष्ट पध्दतीमुळे राज्यातल्या वैध रहिवाशांना हे प्रमाणपत्र वेळेत मिळवण्यात अडचणी येत आहेत म्हणूनच हे प्रमाणपत्र देण्याच्या पध्दतीचं सुलभीकरण करण्याच्या हेतूनं यासंदर्भात नागरिकांची मतं जाणून घेतली जात आहेत

तेलंगणा आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद इथं तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गडवाल आणि तनदूर इथं प्रचार सभा घेणार आहेत राजस्थानमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारसभांवर भर देत आहेत

रेल्वेची इतर यंत्रणा आणि सिम्नल व्यवस्थित मिळाल्यास ही गाडी ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावू शकते पूर्णपणे भारतीय बनवटीची ही गाडी कार्यान्वित झाल्यानंतर देशातली सर्वात जलद रेल्वे गाडी ठरणार आहे

गाडीला एरो डायनामिक प्रणालीच्या चालक केबिन्स असून त्यामुळे ही गाडी विरुध्द दिशेचा प्रवासही त्वरीत सुरु करु शकते येत्या जानेवारीपासून ही गाडी प्रवासी सेवेत रुजू होणार आहे

भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात स्पेन विरुध्द फ्रान्स ही लढत संध्याकाळी पाच वाजता तर न्यूझीलंड विरुध्द अर्जेंटिना हा सामना संध्याकाळी सात वाजता होणार आहे क गटात काल भारत आणि बेल्जियम संघातला सामना अनिर्णित राहिला या अनिर्णित सामन्यामुळे भारत आणि बेल्जियम दोन्ही संघांना आतापर्यंत चार चार गुण मिळाले असून चांगल्या गोल फरकामुळे भारत क गटात पहिल्या स्थानावर आहे